जन्मतारखेचा अथवा ठिकाणाचा उल्लेख असलेल्या कोणत्याही कागदपत्राद्वारे भारतीय नागरिकत्व सिद्ध करता येईल असं गृह मंत्रालयाचं स्पष्टीकरण

ते काल नवी दिल्ली इथं असोचेम या औद्योगिक संघटनेच्या वार्षिक परिषदेत बोलत होते

कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार आता सक्षम असल्याचं ते म्हणाले

शेतकरी कामगार आणि औद्योगिक जगताचं म्हणणं ऐकून घेणारं आपलं सरकार आहे

कोणतीही कागदपत्रं नसलेल्या अशिक्षित नागरिकांसाठी त्यांच्या समुदायातील लोकांनी दिलेली साक्ष प्रावा म्हणून ग्राह्य धरली जाईल जन्मतारखेचा अथवा ठिकाणाचा उल्लेख असलेल्या कोणत्याही कागदपत्राद्वारे भारतीय नागरिकत्व सिद्ध करता येईल यासंदर्भातली सविस्तर माहिती गृहमंत्रालयाद्वारे लवकरच प्रकाशित करण्यात येईल असं गृह मंत्रालयानं ट्विटर संदेशाद्वारे कळवलं आहे

राज्यपाल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते काल करण्यात आलं विद्यार्थ्यांमध्ये चांगली मृत्यं रूजवन त्यांच्यामधन इतरांना मदत करणारा सुजाण नागरिक घडवण्याची गरज राज्यपालांनी व्यक्त केली राज्यपालांच्या हस्ते अमरावती इथ उन्नत भारत अभियानाच्या विभागीय समन्वय संस्थेचं लोकार्पणही करण्यात आलं या अभियानाच्या माध्यमातून समृध्द ग्रामजीवनासाठी योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलं

कामातील विलंबामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ होत असल्याचं सांगून सध्या काम सुरू असलेले प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे विधान परिषद मुंबई शहर उपनगरातील झोपडपट्टी पूनविंकास प्रकल्पाची योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी विधीमंडळ सदस्य आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती नेमणार असल्याचं गृहनिर्माणमंत्री जयंत पाटील यांनी काल विधान परिषदेत सांगितलं प्नर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना देण्यात येणाऱ्या थकित भाड्यासंदर्भातह पुढील आठवड्यात बळ्क घेऊन मार्ग काढण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं

आर्थिक संकटात असलेल्या कारखान्यांची पुनर्रचना करण्याचा विचार सुरू आहे असं पाटील यांनी अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं विधानसभा अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काल नागपूर इथल्या आपल्या दालनात विविध प्रशांवर आढावा बरुका घेतल्या आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले

या प्रकल्पांचं महत्त्व आणि त्यातील लोकहित लक्षात घेऊन न्यायालयाच्या खंडपीठानं हा निर्णय दिला

राज्य पर्यावरण संस्था फेडरेशनमार्फत होणार असलेल्या या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पंधरा जिल्ह्यांमधल्या शाळांमधले विद्यार्थी पोस्ट कार्डद्वारे पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश घराघरात पोहोचवणार आहेत प्रत्येक ठिकाणी वृक्षवाढदिवस आणि प्लास्टिक कचरा संकलनाची फेरीही काढली जाणार आहे डिजिटल सखी जालना राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानं काल जालना इथं महिलांसाठी डिजिटल सखी याएकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी कार्यशाळेत सहभागी महिलांसोबत डिजिटल एप्लिकेशनच्या माध्यमातून संवाद साधला दक्तििन कामांसाठी आपले सरकार उमंग तेजस्विनी भिम या मोबाईल एप्लिकेशनचा वापर कसा करावा याबाबत महिलांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आलं निदर्शन नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात काल राज्यात पुण्यासह विविध ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले बीड नांदेड आणि परभणी हिंगोली जिल्ह्यात मात्र आंदोलनाला हिंसक वळण लागलं तिथं आंदोलकांनी एस टी बसवर दगडफेक केली आता परिस्थिती नियंत्रणातअसून पोलिस बंदोबस्त तप्तित करण्यात आला आहे दरम्यान या कायद्याला विरोध करणाऱ्यांनी यासंदर्भात काही सुचना केल्यास त्या स्वीकारण्यास सरकार तयार आहे असं एका वरीष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं सांगितल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे या कायद्याबाबतचे लोकांचे गस्त्रिमज दूर करण्याचा विविध प्रकारे प्रयत्न करत आहोत असं या अधिकाऱ्यानं सांगितलं

ते काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन त्यांनी केलं

राज्यातील कोणत्याही जाती धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी काल विधानसभेत दिली देशभरात या कायद्याविरोधात आंदोलनं होत असून सर्वांनी मिळून जनतेच्या मनातील गस्तिमज दूर करण्याची गरज आहे असं ते म्हणाले मेळावा जळगाव अल्पसंख्यांक दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यातील अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं मार्गदर्शन मेळावा नुकताच संपन्न झाला यावेळी मुद्रा बँक योजना बँकेच्या विविध कर्ज योजनांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं

पूण्याच्या मराठी अध्यापक संघाने आयोजित केलेल्या या शिबीराचे उद्घाटन संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे यांच्या हस्ते होणार आहे मराठी विषयाच्या चांगल्या अध्यापनासाठी तसेच मराठी भाषा समुद्दीसाठी अनेक चर्चासत्र परिसंवाद व्याख्याने याद्वारे शिबीरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे

लग ज्येष्ठ रंगकर्मी विचारवंत डॉ श्रीराम लागू यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यातील वछ्छि स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले शासनाच्या वतीने सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार मंत्री सुभाष देसाई यांनीत्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली वर्फ्छि स्मशानभूमीत पोलिसांच्या पथकानं बंदुकीच्या तीन फ्री हवेत झाडून डॉक्टर लागू यांना अखेरची मानवंदना दिली यावेळी नाट्य चित्रपट राजकारणासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तत्पूर्वी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात डॉ लागू यांचं पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं अपघात रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात पावसजवळच्या मावळंगे नातूंडे इथं काल संध्याकाळच्या सुमारास विऱ्यांची वाहतूक करणारा एक ट्रक उलटल्यानं चि ्यांखाली सापडून तीन कामगार ठार तर चालकासह इतर चौधेजण जखमी झाले चालकाचा ट्रकवरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला

पोलिसांनी घटनास्थळावरुन आरोपीला रंगेहात पकडलं

पारितोषिक उस्मानाबाद केंद्र सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं आयोजित केलेला मंगरुळ विभागीय क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ काल झाला